या दोन विषयांवर विरोधकांनी चर्चेची मागणी केली होती ती मागणी सभापती एम व्यंकथ्या नायडू त्यांनी फेटाळली फी दरवाढ आणि वसतिगृहाच्या नियमावलीत केलेल्या बदलाम्ळे विद्यार्थी संसदेच्याबाहेर आंदोलन करत आहेत सकाळी कामकाज स्रु झाल्यानंतर झिम्बाब्वेचे माजी अध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर सभागृहानं नोबेल पुरस्कार जिंकल्याम्ळे अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला गांधी कुपुंबियांची एसपीजी सुरक्षा ह वण्याचा मुद्दा जवाहरलाल नेहरु विद्यापीठ प्रकरण अशा विविध मुद्यांवरुन आज लोकसभेत गदारोळ झाले काँग्रेस द्रमुक आणि डाव्या पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली या गदारोळातच लोकसभेत प्रश्नोतराचा तास सुरु होता सभागृहात घोषणाबाजी करणा या संस्थांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी दिला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वि रवरुन इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री डॉक् र मनमोहन सिंग माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नवी दिल्ली इथं इंदिरा गांधी यांच्या शक्तीस्थळ इथल्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली

जम्मू कश्मीरमधे पुलवामा जिल्ह्यात काल जैशे महंमदच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी अधिक केली अरिहल भागात दोन लष्करी जवानांच्या मृत्युला कारणीभूत स्फो घडवण्यासह विविध दहशतवादी कारवायांमधे त्यांचा हात असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान दहशतवाद्यांना होणाऱ्या आर्थिक प्रवठ्याप्रकरणी हिजब्ल म्जाहिद्दिनच्या दोन दहशतवाद्यांच्या मालत्तांवर सक्तवस्ली संचालनालयानं आच आणली आहे अनंतनाग जिल्ह्यातल्या या स्थावर मालमत्ता ग्लाम नबी खान उर्फ अमीर शान आणि बरकतूल्ला या दोन दहशतवाद्यांच्या नावावर असून हे दोघं पाकिस्तानातून कारवाया करतात असं सूत्रांनी सांगितलं केंद्रशासित जम्मू कश्मीरच्या जम्मू विभागात पाकिस्तानी लष्करानं काल रात्री बेछुट गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पूंछ जिल्ह्यात शाहपूर आणि करनी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरच्या भारतीय चौक्या आणि नागरी भागांवर पाकिस्तानी तुकड्यांनी लहान शस्त्र आणि तोफांचा भडीमार केल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं आकाशवाणीला दिली या गोळीबाराला भारतीय तुकड्यांनी चोख प्रत्यूतर दिलं भारतीय बाजूला कोणतीही जीवितहानी किंवा इतर हानी झाल्याचं वृत्त नाही

या भर्तीसंदर्भात सरकार योग्य दिशेनं पावलं उचलत असल्याचही त्यांनी सांगितलं

सियाचेन इथं हिमस्खलनात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली या घटनेमुळे आपल्याला अतिद्ःख झाल्याचं त्यांनी आपल्या ट्विटवर संदेशात म्हटलं आहे

अमेरिकेनं आपल्या चार दशकांपासून कायम राखलेल्या भूमिकेत बदल करत पॅलेस्टिनी प्रदेशातल्या वेस्ट बँक या भागात वसाहती उभारण्याच्या इस्राएलच्या अधिकाराचं समर्थन केलं आहे पॅलेस्टिनी प्रदेशात इस्राएलच्या वसाहती अवैध आणि आंतरराष्ट्रीय कायद्याशी विसंगत असल्याचं अमेरिकेला वाटत नाही अशी घोषणा अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉपिओ यांनी केली आहे या नागरी वसाहती स्थापन करण्याला आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन ठरवण्यामुळे कोणतंही उद्दिष्ट साध्य झालेलं नाही किंवा शांतता प्रस्थापित झाली नाही असं ते म्हणाले अमेरिकेच्या बदललेल्या धोरणाचं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वागत केलं आहे

आतापर्यंत झालेल्या चार सामन्यांमधे भारताला एकही विजय नोंदवता आलेला नाही इ ग ात भारत चौथ्या स्थानावर असून पुढच्या फेरीत जाण्याच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारताला ओमानवर विजय मिळवावा लागणार आहे कर्णधार सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या निर्णायक लढतीला आज संध्याकाळी साडेआठ वाजता मस्कत इथल्या सुल्तान कबूस क्रीडा संक्लात सामोरा जाईल

एच अर्थात आंतरराष्ट्रीय हॉकी संघानं काल ही घोषणा केली

राष्ट्रवादी काँग्रेसनं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती केली आहे नवी म्बई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी म्बई जिल्हा प्रभारी म्हणून शिंदे यांची नियुक्ती केली आहे पक्षाच्या आघाड्या आणि विभागांसाठी राज्य समन्वयक म्हणून बसवराज पाधील नगराळकर यांची निय्क्ती झाली आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाधील काल शिंदे आणि नगराळकर यांना नियुक्तीची पत्रं दिली

श्रीलंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी सर्व सरकारी संस्थांना अध्यक्षांच्या पारंपारिक चित्राच्या जागी राष्ट्रीय बोधचिन्ह प्रदर्शित करण्याचे निर्देश दिले आहेत श्रीलंकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर राजपक्षे यांनी जारी केलेला हा पहिला आदेश आहे रस्त्यांची नावं असलेल्या फलकांवरुनही राजकीय नेत्यांची छायाचित्र ह वायचे निर्देशही त्यांनी जारी केले केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल सरस या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानात उद्धा न केलं महिला सबलीकरण हा केंद्रसरकारचा मुख्य उद्देश आहे या मेळाव्यामुळे महिला स्वयं विकास ग तसंच बचतग यांना आपली कलाकृती या मेळाव्यात सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे

अवैधरित्या भरतात प्रवेश केल्यामुळे या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं होतं